केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ही माहिती दिली राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता पाच लाखाच्या वर पोचली आहे

मुंबईत सध्या कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्यानं कोरोना कोविड केंद्रांमधल्या खाटा उपलब्ध होत आहेत

मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून दवाखान्यात दाखल व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ

जिल्ह्यातल्या कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत यवतमाळचे जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी महागाव मधल्या कोव्हीड सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली तसंच आर्णि महागाव आणि उमरखेड तालुक्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला

शहरातल्या पाच केंद्रांवर या चाचण्या सुरू होत असून कोरोनासदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीनी चाचण्या करून घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे

जालना जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला

दोन दिवसांच्या या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज चालवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न पुरवणी मागण्या विनियोजन विधेयकं असं कामकाज होणार आहे

ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना काळजी धेण्याची सूचना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून दिली जाणार आहे या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक अंतराचे नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सर्व सदस्यांना सुरक्षा किट दिलं जाणार आहे सदस्यांच्या स्वीय सहाय्यकांना आत प्रवेश दिला जाणार नाही त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे वाहनचालकांना देखील बसण्याची तसंच त्यांचा नाश्ता चहापाणी स्वतंत्र व्यवस्था असेल

विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज निवेदनाद्वारे ही माहिती दिली

या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपलं शिक्षण कौशल्यं अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या उद्योजक कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात यापुढंही या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी तसंच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी सार्वजनिक क्षेत्रातले उद्योजक कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे

दुर्घटना होऊन जवळ जवळ चोवीस तास होत आले तरी शोध आणि बचावकार्य चालूच आहे ढिगा याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक पोलीस श्वानपथकाच्या मदतीनं अथक प्रयत्न करत आहेत आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढलं असून आणखी आठ जणांचा शोध सुरु आहे या दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तारीक गार्डन या शिरतीचा बिल्डर फारुक काझी आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमणे आणि अर्किटेक्ट गौरव शाह यांच्यासह पाच जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मात्र फारुख काझी हा बिल्डर फरार असल्याचं समजतं कोरोनाच्या संकटात विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणात प्रधानमंत्र्यांनी स्वत हस्तक्षेप करावा अशी मागणी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे कोरोनाच्या संकटात धोका टाळण्याच्या दृष्टीनं देशातले बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत तर दुसरीकडे अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं मात्र व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं नियोजन करत आहेत असं त्यांनी नमूद केलं आहे जगभरात जिथं जिथं शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले याकडेही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात लक्ष वेधलं आहे

यावर्षी रोहिणी नक्षत्राच्या पूर्वी पाऊस झाल्यानं पश्चिम विदर्भात पेरणीला सुरुवात झाली होती

कोरोना प्रादुर्भावामुळे बाजारपेठांवर झालेल्या परिणामाचा फटका राज्यातल्या पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे

सांगली जिल्ह्यातली बेडग मालगाव आरग शिपूर नरवाड भोसे म्हैसाळ ही गावं पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहेत कळी फाफडा हक्कल अशा जातीच्या पानांची लागवड केली जाते कोरोनामुळे पानाच्या गाद्या बंद आहेत शिवाय लग्नसमारंभ जत्रा यात्रा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरे होत असल्यानं विङ्याच्या पानांची मागणी कमी झाली आहे

औरंगाबाद ब्रिल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असली तरी कोविडमुळे प्रवेश परीक्षा रद्द केली आहे यावर्षी या सैनिकी संस्थेत अकरावी वित्तेसाठी शालांत परीक्षेतल्या गुणांवर आधारित प्रवेश देणार असून त्यासाठी गणित विज्ञान आणि श्रिजी या विषयांमधले गुण ग्राह्य धरले जातील

सेंट्रल बँकेच्या नरीमन पॉईट श्वेल्या मुख्य कार्यालयात हे वितरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडलं समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून केलेला हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचं महापौरानी यावेळी सांगितलं मायक्रो फायनान्सच्या दृष्टचक्रात अडकलेल्या महिलांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे

महिला किसान सशक्तिकरण परियोजना तसंच जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंमलबजावणी सुरु आहे तरीही आजही हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या फेऱ्यांमध्ये अडकल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

या सर्व महिला बचत गट चळवळीपासून दूर का राहिल्या त्यांचा प्रापंचिक खर्च जास्त आहे का मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेमुळे त्या कर्जबाजारी झाल्या का त्याची कारणं काय यावर अभ्यास करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले म्हणूनच त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी महिलांचा अभ्यासगट नियुक्त करण्याचा शासन गंभीर विचार करत आहे लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे